भारत आपल्या प्रतिस्पर्धकांच्या संरक्षण शक्तीच्या समकक्ष पातळीपर्यंत पोहोचत असल्याचं ते म्हणाले भारत ज्या गंभीर धोक्यांचा सामना करतो त्याप्रमाणे जगातला कुठलाही देश करत नाही असं त्यांनी नमूद केलं शत्रूंच्या विरोधात भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगून धनोआ यांनी यापूर्वीही अशा प्रकारची खरेदी झाली असल्याचं नमूद केलं

भूकंप मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली असून यात कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीचं व्रत्त नाही सिक्कीम अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

महामार्गावर वाहनांचा तपास करत असताना एका ट्रक मध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली ट्रक चालक आणि वाहकाला ताब्यात घेतलं असून दहशतवाद्यांना पळून जाण्यात यश आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होण्याचं जनतेला आवाहन केलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वच्छतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ही एक ऐतिहासिक लोक चळवळ असल्याचं पंतप्रधानांनी ड्विटर संदेशात म्हटलं आहे येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती समारंभाचा श्रभारंभ होणार असल्याचं ते म्हणाले

यासंबंधी आलेल्या बातम्या या निराधार आणि च्कीच्या असून नागरिकांमध्ये संशय निर्माण करण्यासाठी देण्यात येत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे आधार कार्डचा दरुपयोग करुन अनेक आधार कार्ड बनवता येत असल्याचा दावाही पूर्णपणे च्रकीचा असून आधार कार्डधारक जोपर्यंत आपला बायोमॅट्रीक प्रावा देत नाही तोपर्यंत त्यात फेरफार करण शक्य नसल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मल्ल्याला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती सध्या तो जामिनावर बाहेर आहे

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्राणघातक ऑनलाईन खेळ मोमो चॅलेंज संबंधी काही दिशानिर्देश जारी केले आहेत पालकांनी सामाजिक माध्यमांवर आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे मोमो चॅलेंज या खेळामुळे मुलांचं नुकसान होत असल्याचं सांगून मंत्रालयानं हा खेळ खेळताना मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांबद्दलही माहिती दिली आहे

सांगली इथं मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा प्नरुच्चार त्यांनी यावेळी केला

आज पहाटे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला

या पावसामुळे या भागातल्या खरिप पिकांना जीवदान मिळालं आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे कंधार तालुक्यात पहाटे चार वाजल्यापासून पाऊस झाला जिल्ह्यात इतर ठिकाणीही ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे